मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेत संपूर्ण परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर हाती घेतलेल्या आपत्कालीन कामांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी काल घेतला सर्व पंचनामे पूर्ण करून लाभार्थ्यांना तात्काळ मदत करायचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले वाडा विक्रमगडला जोडणाऱ्या मलवाडा पूलाची पाहणी शिंदे यांनी मलवाडा इथं जाऊन केली हा पूल दोन दिवसांत वाहतुकीसाठी खुला करायचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत पंढरपूर परिसरात भीमा नदीला आलेला महापूर आता ओसरू लागला आहे

आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यांतून सध्या पाणी सोडलं जात असून नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घ्यायच्या सूचना दिल्याचं तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितलं आहे राज्यात मुसळधार पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे या पूरपरिस्थितीचा थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलादेखील बसला आहे एसटीचं यामुळे शंभर कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे अशी माहिती जनसंपर्क अधिका यानं दिली आहे मराठवाडा वगळता इतर भागांमध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध संघटना पक्ष तसंच सरकारी यंत्रणांकडून प्रग्रस्तांसाठी मदत गोळा केली जात आहे याचाच एक भाग म्हणून शिर्डीतले नागरिक शिर्डी शहर वाहतूक शाखा शिर्डी पोलीस स्थानक केंद्रीय औद्योगिक सुरक्ष दल आणि शिर्डी विमानतळ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मदत साहित्याचे दोन ट्रक आज शिर्डीतून कोल्हापूरसातारा आणि सांगलीला काल रवाना झाले

सांगली आणि कोल्हापूरसह राज्याच्या अन्य भागातल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पूर्खस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं प्रख्यस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे

हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काल ठिकठिकाणी मदत फे या काढल्या होत्या आखाडा बाळापूर इथं विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत फे या काढून मदत जमा केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे अंबाजोगाई शहरातूनही काल पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली औरंगाबाद शहरातल्या क्रांतीचौक परिसरात काल सामाजिक संघटनांनी प्रख्रस्तांसाठी मदत गोळा केली राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या नागरिकांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ईद उल झुहा हा पवित्र सण पूर्ण श्रद्वा आणि समर्पण भावनेचा संदेश देतो हा सण साजरा करताना दानधर्म तसंच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलंआहे वन्यजीव क्षेत्रातल्या छायाचित्रणासाठी दिला जाणारा शूट ऑफ द फ्रेम हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पूरस्कार औरंगाबाद इथले वन्यजीव छायाचित्रकार बेजू पाटील यांना जाहीर झाला आहे डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात या पुरस्कारानं बेजू यांना गौरवलं जाणार आहे सुवर्णपदक दीड लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासमोर थबकलेल्या अस्वलाचं छायाचित्र राजस्थानातल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात त्यांनी टिपलं होतं